लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्यामुळे अण्णा द्रमुकच्या तीन तर तेलगू देसमच्या एका सदस्याला सभापती सुमित्रा महाजन यांनी आज दोन सत्रांसाठी निलंबित केलं आज लोकसभेचं कामकाज सुरु होताच राफेल विमान कराराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही मागणी करत विरोधी सदस्य हौद्यात उतरले भाजपा सरकारच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीला एक लाख कोटी रुपयांचं कंत्राट दिल्याचा संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीचा मुद्दाही यावेळी विरोधकांनी उपस्थित केला आंध्र प्रदेशला वित्त सहाय्य्य करण्याची मागणीही तेलगू देसमच्या सदस्यांनी लावून धरली मोठयां प्रमाणात गदारोळ झाल्यामुळे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी काही वेळातच कामकाज पहिल्यांदा बारा आणि नंतर साडेबारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं उत्तर प्रदेशात तत्कालीन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं कथित बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणावरून सीबीआयनं टाकलेल्या छाप्यांचे पडसाद आज राज्यसभेत उमटले ता मुद्द्यावर समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला या गदारोळात समाजवादी पक्षासह अन्य विरोधी पक्षाचे सदस्यही सहभागी झाले त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं नॉर्वेच्या प्रधानमंत्री अर्ना सोलबर्ग यांचं आज नवी दिल्ली इथं आगमन झालं त्या तीन दिवसांच्या भारत दौ यावर आल्या आहेत त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळ आहे सोलबर्ग उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही त्या भेट घेतील नॉर्वेच्या प्रधानमंत्री रायसिना डायलॉगच्या उद्घाटनसत्राला संबोधित करतील तसंच भारत नॉर्वे उद्योजक परिषदेलाही त्या संबोधित करणार आहेत सोलबर्ग यांच्या भेटीमुळे दोन देशांमधले परस्पर हित संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे

भाजपा सरकारच्या काळात हिंदुस्तान एरोनॅटीक्स लिमिटेड या कंपनीला एक लाख कोटी रुपयांची कामं दिल्याचा संरक्षण मंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याच्या राहूल गांधी यांच्या आरोपावर पलटवार करत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राहूल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा प्रत्यारोप केला आहे यासदर्भात संरक्षण मंत्री संसदेत खोट बोलल्याचा आरोप राहल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता संरक्षण मंत्र्यांनी आपण केलेल्या दाव्याची कागदपत्र संसदेत सादर करावीत नाहीतर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत

भारतीयांनी केवळ संशोधक होण्यावर समाधान मानू नये तर त्यांनी संशोधनाचं जनक होण्यासाठी प्रयत्न करावेत असं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुस्स्कार आज प्रदान केले गेले

अंगणवाङ्यांना पुरवण्यात येणा या सुविधांचा फायदा प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहचत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली अंगणवाङ्यामधे कुठलेही गप्तिकार होत असतील तर त्याविरोधात कार्यकत्यांनी आवाज उठवावा आणि मंत्रालयाला कळवावं असं आवाहन त्यांनी केलं

तामिळनाडूमध्ये आलेल्या गज चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या पुनर्वसन कार्यावर या पोटनिवणुकीचा परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांनी ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती गेल्या नोव्हेंबर महिन्यात गज चक्रीवादळामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं त्या जिल्ह्यांमध्ये तिरुवरुरचा समावेश आहे द्रमुकचे प्रमुख एम करुणानिधी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं एक समिती स्थापन केली आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे या वीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील केंद्रीय मंत्री अरुण जेटली निर्मला सीतारामन रविशंकर प्रसाद पियुष गोयल मुख्तार अब्बास नक्वी आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा या समितीत समावेश आहे अरुण जेटली प्रचार समितीचे अध्यक्ष असतील तर रविशंकर प्रसाद यांना माध्यम समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थासाठीच्या सपर्क समितीचे प्रमुख असतील तर सुषमा स्वराज यांच्याकडे निवडणूक साहित्य प्रकाशित करण्यासंदर्भतल्या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघानं केला आहे

मात्र कालपासून अंधुक प्रकाश आणि पावसाचा व्यत्यय आजही सुरू राहिल्यानं हा सामना ऑस्ट्रेलियाला अनिर्णित राखता आला या मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीराबरोबरच मालिकावीराचा किताब मिळाला

या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनदन केलं आहे

जम्मू काश्मीरच्या लडाख क्षेत्रात भीषण थंडी असून काल तिथलं दिवसाचं तापमान एक उणे पूर्णाक तीन अंश सेल्सियस इतक नोंदवण्यात आलं हिमाचल प्रदेशात शिमला मध्ये काल या मोसमातली दुसरी बर्फवृष्टी झाली किलोंग कल्पा कुफरी डलहौसी आणि मनाली मध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं आहे उत्तरप्रदेशात काही भागात पाऊस आणि गारपिटीमुळे थंडीचा कडाका आहे यामुळे अनेक जिल्ह्यातल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री म्हणून अवामी लीग पार्टीच्या अध्यक्ष शेख हसीना आज सलग तिस यांदा शपथ घेतील

त्यांचाही आजच शपथविधी होणार आहे